सिंधूनं तर जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत कोमालिका बारीनं काल अजिंक्यपद मिळवलं

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी

सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे

बॅडमिंटनमधल्या पहिल्या क्रमांकाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावण्याचा मान सिंधुनं मिळवला आहे

बारीनं जपानच्या सोनोदा वॉका हिचा अंतिम फेरीत सात तीननं पराभव केला आणि भारतासाठी द्सरं सुवर्णपदक जिंकलं भारतानं त्याआशी कनिष्ठ मिश्र जोडी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं आहे

आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते केवळ एक वेळ उपयोगात येणाऱ्या प्लॉस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्यात यावा असा आग्रह त्यांनी यावेळी केला असून देशातल्या सर्व नगरपालिका महानगरपालिका जिल्हा प्रशासन ग्रामपंचायती शासकीय अशासकीय व्यवस्था सर्व संस्था प्रत्येक नागरिकानं प्लास्टिक कचरा संकलन आणि साठवणुकीसाठी योग्य ती व्यवस्था करावी

कुपोषणाविरुद्धची लढाई प्रभावीपणे लढण्यासाठी सप्टेंबर महिनाभर देशात पोषण अभियान राबवलं जाणार आहे

माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत आज पाथर्डीत मुख्यमंत्री पहिली सभा घेतील त्यानंतर बीड कडा आष्टी आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड इथं त्यांच्या सभा होणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा काल जालना आणि बीड जिल्ह्यात गेवराई इथं आली जालन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गेवराईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभेतून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली

मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचं पक्षात स्वागत केलं

तत्पूर्वी जेटली यांचं पार्थिव भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं

काल या परिषदेचा समारोप झाला पाणीटंचाईच्या स्थितीवर नियोजन आणि उपाय सुचविण्यासाठी ही पाणी परिषद भरवण्यात आली होती परिषदेत मांडण्यात आलेल्या सर्व सूचनांचा एकत्रित ठराव राज्य शासनास सादर केला जाणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य संयोजक औरंगाबाद विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली परिषदेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे क्रषीभूषण विजयअण्णा बोराडे शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे संचालक भास्कर मुंढे यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन केलं

नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केलं आहे

सध्याचं सरकार जागतिकीकरणाच्या रेट्यात एकेक कायदे नष्ट करत असून कॉर्पोरेट क्षेत्राच्या इशाऱ्यावरच हे सगळे सुरू असल्याचा आरोपही त्यांची यावेळी केला

साईनाथ यांनी व्यक्त केलं आहे औरंगाबाद इथं एमजीएम परीसरात एका व्याख्यानात काल ते बोलत होते

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांसह अन्य मान्यवर उपसस्थित होते

गोदावरी काठावरच्या गावांतल्या लोकांना आणि जनावरांना पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी जायकवाडी धरणाचं पाणी गोदापात्रातून दिग्रस बंधाऱ्यात सोडण्यात यावं अशी मागणी राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या पालम तालुका शाखेनं तहसीलदार संतोषी देवक्ळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

तसंच जनसेवा मानसोपचार आणि व्यसनम्क्ती केंद्राचं उदघाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच प्रगती सार्वजनिक वाचनालयानं बुलढाणा इथं हे संमेलन घेतलं